अमरावती पुणे आणि नागपूर या विभागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला असून कोकण आणि नाशिक विभागात तुलनेत कमी पाऊस पडला आहे दरम्यान मुंबईला पाणी पुरवठा करणा या तुलसी मोडकसागर आणि विहार पाठोपाठ तांसा तलावही काल भरुन वाहू लागल्यामुळं मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे इतर देशांना मदत म्हणून आर्थिक सहाय्याऐवजी आहे दूध भुकटी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

दग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीला लाभ देण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल असं ते म्हणाले माध्यान्ह भोजनात आणि अंगणवाडीत मुलांना दूध देण्याबाबत सरकार विचार करत आहे संबधित मंत्री या मुद्दयावर चर्चा करत आहेत असं त्यांनी सांगितलं गेल्या चार वर्षात वीज पोचलेल्या गावांमधल्या नागरिकांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत

त्यांना प्रकाश देण्याचं आणि अनेक लोकांच्या आकांक्षांना पंख देण्याचं भाग्य आपल्या सरकारला मिळालं असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे लोक या कार्यक्रमात नरेंद्र मोदी अध्विरो सहभागी होऊ शकतात

डी न्यूजवर हा संवाद उपलब्ध होईल महाराष्ट्रातल्या नद्यांचं प्रदुषण रोखण्यात हलगर्जी केल्याबद्दल राज्यसरकारची मुंबई उच्च न्यायालयानं कानउघडणी केली आहे वनशक्ती या सेवाभावी संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं सरकार कसल्याही प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात रस दाखवत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला सरकारनं नद्यांच्या रक्षणासाठी उचित धोरण तयार केलं नाही तर आपल्यालाच त्यावर आदेश द्यावा लागेल असं न्यायालयानं बजावलं

रुटनं शतक झळकावलं तर मॉर्गननंही अर्धशतकी खेळी केली